कोकणात सावित्री कुंडलिका आणि जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा

युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर मुंबईत रात्रभर पाऊस कोसळत असून मुंबईच्या सखल भागात पाणी भरल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे मुंबईच्या तिन्ही मार्गावरची लोकल सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं बेस्टनंही काही गाड्यांचे मार्ग बदलले होते मध्य रेल्वेनं लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत हिंदमाता दादर टिटी कुर्ला माटुंगा गव्हाणपाडा चेंब्रअंधेरी अग्निशमन केंद्र वर्सोवा दहिसर बोरिवली धारावी वरळी कांदिवली आदी ठिकाणी पाणी भरलं आहे कुर्ल्यातल्या नेहरू नगरात गोरेगावच्या मोतीलाल नगरात घरांमधे पाणी शिरलं आहे

पुराच्या पाण्यात गाड्या बंद पडल्या आहेत ठिकठिकाणी पाणी भरल्यानं दादर हिंदमाता किंग्ज सर्कल प्रतिक्षनगर चेंबूर नाका बांद्रा सायन आधी भागातील वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवली आहे मिठी आणि पोयसर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नदीलगतच्या वस्त्यांमधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी आज पालिका क्षेत्रातल्या मिलन सबवे वांद्रे पूर्व आदि भागांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली

मुंबई शहर आणि उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे

या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये समुद्रकिनारे तसंच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे राज्य सरकारनं मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना सुट्टी दिली आहे

उद्या संध्याकाळी पुन्हा छोटी भरती येणार असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असून ठिकठिकाणी साचलेलं पाणीही ओसरत आहे पाण्याची पातळी ओसरु लागल्यानं पश्चिम रेल्वेन दुपारी बाराच्या सुमाराला उपनगरी सेवा सुरु केली पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून बोईसर धनानीनगर पालघर सातपाटी डहाणू बोर्डी चिखले विक्रमगड वसई विरार नालासोपारा या भागांत पावसानं जोरदार वाऱ्यांसह हजेरी लावली आहे तर वाडा जव्हार या भागांत अधून मधून रिमझिम पाऊस होत आहे सकाळपासून मुसळधार होतं असल्यानं नाले आदी भरून वाहत असून अनेक ठिकाणच्या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचलं आहे वसई आणि विरार इथं रस्त्यावर झाड उन्मळून पडण्याच्या घटना झाल्या आहेत दोन महिन्यानंतर काल पासून पावसानं जिल्ह्यातल्या अनेक भागांत चांगली हजेरी लावली आहे

रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यातल्या सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा उल्हास या नद्या दुथडी भरून वाहत आहेत सावित्री आणि कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा दिला आहे

रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे रत्नागिरी तालुक्यातल्या काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी भरलं त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान रत्नागिरी जिल्हातल्या खेड इथल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पावसान जोर धरलाय जिल्ह्यात सगळीकडेच मुसळधार पाऊस पडतोय काल रात्री पासून पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढला आहे त्यामुळे पडझडीच्या घटना झाल्या आहेत सखल भागात पाणी साचलं आहे झाडं पडून काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित आहे

सातारा जिल्ह्याच्या विविध भागात रात्री पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सांगली जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही विभागात हा पाऊस कोसळत आहे सांगली जिल्ह्यातल्या चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली

चांदोली इथली वीज निर्मिती पूर्णतः बंद आहे त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग ही बंद आहे गेली पंधरा दिवस पावसानं ओढ दिल्यानं खरीप पिकांना धोका निर्माण झाला होता मात्र आज सकाळपासून पावसानं दमदार सुरुवात केली पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं थकलेलं वेतन लवकरच दिलं जाईल अशी माहिती परिवहन मंत्री परब यांनी ट्विटरवरून दिली आहे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्यात केवळ पन्नास टक्के वेतन दिलं होतं तसंच जून महिन्याचं वेतन अजूनही मिळालेलं नाही यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी शिफारस बिहार राज्य सरकारनं केली आहे सुशांतसिंग याच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती त्याआधारे ही शिफारस केली असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यादव यांनी स्पष्ट केलं आहे

शेतकऱ्यांचं सक्षमीकरण आणि विकासाकरता गेल्या सहा वर्षात सरकारनं अनेक पावलं उचलली

त्यासाठी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी पीएम किसान ई नाम प्रधानमंत्री फलसल बिमा योजना प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना इत्यादी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे

सर्व शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचवून त्यांना जागतिक मूल्य साखळीत अधिक सक्षम बनवण्यावर सरकारचा भर आहे

ही संख्या सध्या कोरोना संक्रमणावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे

ही संख्या आतापर्यंत केलेल्या चाचण्यांच्या संख्येपैकी सर्वात जास्त आहे

काल दिवसभरात आढळलेल्या नव्या कोरोना बाधितांपेक्षा उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे

आता कोरोनाबाधित कैद्यांना सांगलीतील एका महाविद्यालयात अलगीकरण केंद्रात ठेवलं आहे

एका दिवसात आढळलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे

या निकालात मुलांमधे प्रदीप सिंग यानं तर मुलींमधे प्रतिभा वर्मा हीनं पहिला क्रमांक पटकावला आहे हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल